यात राज्यपाल निय्क्त सदस्यांमधून म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्यासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला याविषयी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अधिक माहिती दिली

एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे

कल्याण डोंबिवली चार पृणे तीन पिंपरी चिंचवड आणि नवी मंंबई प्रत्येकी दोन तर यवतमाळ ठाणे मीरा आईदर वसई विरार आणि सिंध्दर्ग इथं प्रत्येकी एक नवीन रूग्ण आढळला आहे प्णे जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी एक रुग्ण बारामतीचा असून प्ण्याच्या ससून रुग्णालयात काल रात्री त्याचा मृत्यू झाला

काल रात्री उशीरा आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या कोरोना बाधित रुग्णाचा काल मृत्यू झाला आहे त्याचा अहवाल काल रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह असल्याच आढळलं आहे विशेष म्हणजे आणखी पाच जणांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे

तर अन्य पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका महिलेसह तीन प्रुषांचा समावेश आहे आज सकाळी प्राप्त अहवालानूसार अकोला जिल्ह्यातल्या पातूर इथल्या सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत हे सर्वजण वाशीम येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते आता अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे

भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबचा वापर करण्याचा म्ंबई महानगरपालिकेचा विचार आहे

या परिसरात पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने या परिसराची पाहणी केली

कोरोना विरुद्धच्या मानवतेच्या लढाईत भारत शक्य ती सर्व मदत करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अमेरिकला हायड्रोक्झी क्लोरोक्विन दिल्याबददल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत आपण कोरोना विरुद्धची लढाई नक्की जिंकू असं प्रधानमंत्र्यांनी ट्रम्प यांच्या आभाराच्या ट्विटला उत्तरादाखल केलेल्या संदेशात म्हटलं आहे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आरोग्य सेतू एप डाऊनलोड करण्याचा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे प्रत्येक जण संसर्गापासून म्क्त राहिला तरच देश संसर्गापासून म्क्त होईल असं जावडेकर यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे

या रुग्णांमध्ये एका कोरोनाबाधित रूग्णाचा समावेश आहे

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांच्या अतिरिक्त म्ख्य सचिवांना तसंच आरोग्य आयुक्तांना पत्र पाठवलं आहे

येत्या जूनपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्यांसाठी निधी खुला करत आहे

या मंदीमुळे प्रवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे पर्यटनावर झालेला परिणाम आणि अनेक देशांमध्ये असलेल्या संचारबंदीमुळे जागतिक स्तरावर मागणीमध्ये घट होण्याचा इशारा रिझर्व्ह बँकेनं दिला आहे देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी संचारबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम दिसून येईल शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात हा परिणाम जाणवेल

वाढीव संचारबंदीच्या काळातही रेल्वे सेवा तसंच विमान वाहतूक बंद ठेवण्याची शिफारस या प्रस्तावात केली आहे

पालघर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही

याबाबत प्रवठा विभाग वैध मापन शास्त्रविभाग आणि पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाप्रवठा अधिकारी संजय अहिरे यांनी दिली आहे

जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या श्री गणपती संस्थानाच्यातीनं कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री सहायता निधीत अडीच लाख रुपयांची मदत केली आहे

वजनाला हलकी बॅटरीवर तीन तास चालणारी तसंच पूनर्भारित करता येणारी ही यंत्रं असल्याची माहिती कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिली व्हेंटिलेटरसाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजांची पूर्तता या व्हेंटीलेटर्समधेही असेल असं त्यांनी सांगितलं नांदेड शहरात नागरिकांकडून संचारबंदीचं उल्लंघन होत असल्यामुळे आज सकाळ पासून या भागात राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे राज्य राखीव पोलीस दलानं आज या भागात जोरदार पथ संचलन केलं

जिल्हा क्रीडा संक्ल आणि परिसरात पायी फिरायला येणाऱ्या या नागरिकांना पोलीस मुख्यालयातल्या मैदनावर नेऊन समज देवून सोडण्यात आलं संचारबंदी दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत बिहार मधले सर्व आमदार मंत्री आणि म्ख्यमंत्र्यांच्या वेतनात वर्षभरासाठी पंधरा टक्के कपात करण्याचा निर्णय आज बिहार सरकारने घेतला मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला हा निधी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी वापरला जाईल असं म्ख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलं संचार बंदीच्या काळात लोकांनी घरातच राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे या जनजागृतीच्या कामात आता सिंधुदुर्गातला साजुराम नाईक हा दशावतारी कलाकार सामील झाला आहे त्यानं राक्षसाची वेशभूषा करून घरीच थांबा नाहीतर माझ्याशी गाठ आहे असा संदेश देत जनजागृती केली आहे नंद्रबार पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागानं एका सॅनिटराझर व्हॅनची निर्मीती केली असून या व्हॅन द्वारे अधिकारी कर्मचाऱ्यांचं निर्जत्करण केलं जाणार आहे

इन्वर्टरवरही ही यंत्रणा काम करू शकते